जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या या तब्बल चार हजार किलोमीटर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रानं आज सकाळी साडे आठ वाजता ओडिशातल्या अब्द्ल कलाम बेटावरून अचूक लक्ष्यभेद केल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं

राजधानी दिल्लीत आज सकाळी कमी दृश्यमानतेमुळे नागरिकांना वाहनं चालवण्यात अडचणी आल्या हरियाणा आणि पंजाबमध्येही थंडीचा कडाका वाढला असून कर्नाल मध्ये पारा शून्य अंशाच्या खाली गेला होता तसंच हिसार आणि नारनौल इथं दोन अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवण्यात आलं राज्यातही तापमानात घट होत असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे येत्या दोन दिवसांत राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे

हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे हैदराबाद इथं काल आंतरराष्ट्रीय सागरी विज्ञान अभियान प्रशिक्षण केंद्राच्या अटल संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा क्षेत्रातली भारताची भूमिका लक्षात घेत देशानं आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे उत्सर्जन कमी करण्याचे जागतिक लक्ष्य भारत पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

टप्याटप्यानं अशा शंभर स्मार्ट बसेस सेवेत आणण्यात येणार आहेत या बसेसध्ये सीसीटीव्ही कॅमेरे फायर सेफ्टी यंत्रणा कचरा पेटी प्रवाशांना तातडीनं मदत हवी असल्यास प्रत्येक सीटजवळ हेल्प स्विच अशा सुविधा देण्यात आल्या आहेत

या संमेलनाचं उद्घाटन काल काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या हस्ते झालं राज्याच्या काना कोपऱ्यातून हजारो शिक्षकांनी या संमेलनात हजेरी लावली आहे

या ग्रंथदिंडीत शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला लेक वाचवा लेक शिकवा पर्यावरण वाचवा प्रस्तकांचे महत्व अशा विषयांवरील फलक या दिंडीत झळकावण्यात आले

सिंधूच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद हंटर्सनं विजयी सलामी दिली काल झालेल्या पहिल्याच सामन्यात हैद्राबाद हंटर्सनं या स्पर्धेत पहिल्यांदाच उतरलेल्या पुणे सेव्हन एसेस चा पराभव केला महिला एकेरीत पी

पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या मार्क कालजोऊनं लक्ष्य सेन याच्यावर तर दुसऱ्या एका सामन्यात दक्षिण कोरियाच्या ली ह्यून ईल यानं फ्रान्सच्या ब्राइस लिवरडेजवर मात केली पुरुष दुहेरीत किम सा रेंग आणि बोदिन इसारा जोडीनं चिराग शेट्टी आणि मथाइस बोए जोडीचा पराभव केला या स्पर्धेत आज मुंबई रॉकेट्सचा सामना दिल्ली डॅशर्स सोबत सायंकाळी चार वाजता होईल तर अहमदाबाद स्मॅश मास्टर्स चा सामना नॉर्थ इस्टर्न वॉरिअर्स सोबत सायंकाळी सात वाजता होणार आहे

अभिजित कटके हा गतवर्षीही महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला होता नांदेड इथं आज सकाळी झालेल्या राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेत नागपूरच्या धावपटूंनी बाजी मारली पहिल्या तिन्ही स्थानावर नागपूरच्या धावपटू विजयी ठरल्या प्राजक्ता गोडबोले प्रथम शीतल भगत द्वितीय आणि निकिता राऊत तिसऱ्या स्थानावर राहिली